विरोधी विधेयकावर चर्चा सुरू

लवकरच स़रूवात होणार अमरावती इथं शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ

जयंती निमित्त आज विशेष समारोहाचं आयोजन

लसीकरण मोहिमेला नागप्र जिल्हयात उत्स्फूर्त प्रतिसाद

या विधेयकानुसार तिहेरी तलाक अवैध आणि रद्दबातल ठरवण्यात येणार आहे तसंच तिहेरी तलाक दिल्यास दंडात्मक ग्न्हा ठरवण्यात येऊन आरोपीला तीन वर्षापर्यंतचया कारावासाची शिक्षा देण्याची तरतूद आहे

केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी हे विधेयक सभागृहात सादर केलं हे विधेयक कोणत्याही समुदाय धर्मा अथवा आस्थेविरोधात नसून मानवता आणि मुस्लिम महिलांना न्याय देण्यासाठी आहे तर हे विधेयक महत्वाचं असून ही संविधानिक बाब असून याबाबत सखोल अभ्यास आवश्यक असल्याचं मत कांग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांनी व्यक्त केलं हे विधेयक संयुक्त निवड समितीकडे पाठवण्याची मागणी त्यांनी केली इतर पक्षांच्या नेत्यांनी देखील हीच मागणी लावून धरली क्रांतीकारी समाजवादी पार्टी अर्थात आर एस पी चे नेते एन

प्रेमचंद्रना यांनी वैधानिक ठराव मांडला आणि या विधेयकाच्या सादरीकरणास विरोध दर्शवला तसंच हे विधेयक संयुक्त निवड समितीकडं पाठवण्याची मागणी केली या विधेयकावर अद्याप चर्चा सुरू आहे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेत राफेल लढाऊ विमानाचा मुद्दा आणि इतर विषयांवरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामूळ कामकाजात व्यत्यय आला काँग्रेसनं राफेल विमान खरेदी प्रकरणी संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याची मागणी लावून धरली अण्णाद्रमुक पक्षाचे सदस्य कावेरी नदीवर प्रस्तावित मेकादेत् धरणाच्या विरोधात घोषणाबाजी करत हौदयात उतरले तेलगू देसम पक्षाच्या सदस्यांनीही आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देत अर्थसहाय्य देण्याच्या मागणीसाठी हौदयात उतरून फलक झळकावत घोषणाबाजी सुरू केली या गदारोळात अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सदनाचं कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत स्थगित केलं त्यानंतर कामकाज स्रु झाल्यावरही विरोधकांची घोषणाबाजी स्रुच राहील्यानं अध्यक्षांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं दरम्यान राज्यसभेतही सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी शून्यकाळ प्कारताच अखिल भारतीय अण्णा द्रम्क मुनेत्र कळघम अर्थात ए

डी एम

च्या सदस्यांनी कावेरी पाणीप्रश्नी तात्काळ तोडगा काढण्याची मागणी करत घोषणाबाजीला सुरुवात केली तर तेलग् देसम पक्षाच्या सदस्यांनी आंध्र प्रदेश राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली हा गदारोळ वाढत गेल्यानं सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं केंद्रिय माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी नवी दिल्ली इथं आज माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची माहिती प्स्तिका जारी केली

या माहिती पुस्तिकेच्या सहाय्यानं लोकांना या अधिकाऱ्याशी संपर्क साधता येईल तसंच अधिकाऱ्याना देखील परस्परांशी संपर्क साधता येऊन कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण निर्मिती होईल नागप्रातील संरक्षण मंत्रालयाच्या ताब्यात अडकलेल्या जागांच्या संदर्भात काल नवी दिल्ली इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत या जागांचा प्रश्न सुटल्यानं नागपुरातील अनेक विकास कामांचा मार्ग मोकळा झाला आहे या कामांना लवकरच सुरूवात होणार असल्याची माहिती आहे यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारानं नवी दिल्ली इथं संरक्षण मंत्री निर्मला सितारामण यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली

सविस्तर चर्चेनंतर शहरातील विकास कामांना अडथळा ठरणाऱ्या आणि संरक्षण खात्याच्या ताब्यात असलेल्या जमिनी संबंधित विभागांना देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला या निर्णयामुळं गणेश टेकडी मंदीर आणि झिरो माईल्स चौकाला जागा मिळणार असून या दोन्ही स्थळांचा विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे शिष्यवृत्तीची थकलेली रक्कम अदा करण्यासाठी केंद्र सरकारनं अडीचशे कोटी रुपयांच्या निधीला विशेष मंज्री दिली आहे विद्यापीठ अन्दान आयोग आणि आखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण संस्था यांच्याकडून शिष्यवृत्तीची रक्कम थकल्याबद्दल अनेक तक्रारी होत्या त्याम्ळ विशेष निधी देण्याबद्दल निर्णय घेण्यात आला असं मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केलं केंद्रीय भपष्ठ वाहतक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील रस्ते विकासाबाबत झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत पूणे रिंगरोडच्या कामासंदर्भात सादरीकरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत यासह राज्यातील रस्ते विषयक कामांबाबत यावेळी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले

गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी आज महाराष्ट्रातील विविध रस्ते विषयक कामांचा आढावा घेण्यात आला ऊर्जेचा नवीन पर्याय म्हणून सौर ऊर्जेकडे पाहिजे जात आहे प्रामुख्यानं मोठ्या असलेल्या संस्थांना विजेचे देयकं आणि त्यावरील कर यामुळ लाखांच्या घरात देयकं येत आहे त्यामुळ शिवाजी शिक्षण संस्थेनं जागा उपलब्ध केल्यास करार करून सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येईल यातून सर्व संस्था विजेवरील खर्चातून मुक्त होईल असं प्रतिपादन ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांनी आज अमरावती इथल्या शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ

मोठ्या शैक्षणिक संस्थांना विजेचे देयकं मोठ्या रक्कमेचे येतात त्यामुळ सर्व संस्थांनी जागा उपलब्ध करून दिल्यास त्यावर सौरऊर्जा प्रकल्प उभारता येऊ शकतो

स्वच्छ उर्जेच्या या पर्यायावर राज्य सरकार चांगलं काम करत आहे साडेचार हजार कोटी खर्च करून सुमारे साडेपाच लाख शेतकऱ्यांना सौरऊर्जेचा लाभ मिळाला आहे राज्यातील दोन लाखाहन अधिक प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना सुमारे साडेचार हजार कोटी रूपये खर्चून अत्यंत अल्प दरात वीज उपलब्ध करून देण्यात येणार आहे

या माध्यमातून डॉ पंजाबराव देशमुख यांनी पाहिलेलं हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत होईल राज्य सरकारनं आज सरकारी कर्मचाऱ्यासाठी सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या असून यामूळं विना अनुदानित शाळांच्या आणि जिल्हा परिषद संस्थांच्या अधिकारी कर्मचारी आणि शिक्षकांना लाभ मिळणार आहे

सर्व प्रकारचे तंबाखूंना मतदार केंद्रांवर आणण्यास आगामी वर्षी होणाऱ्या सार्वजनिक निवडणूकांमध्ये निवडणूक आयोगातर्फे बंदी घालण्यात आली आहे जिल्हा निवडणूक अधिकारी आणि दंडाधिकारी यांना ध्म्रपानासोबत तंबाखुच्या सेवनाला प्रतिबंध राहील असे निर्देश सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना निवडण़क आयोगानं दिले आहेत दरचित्रवाणी वाहिन्यांच्या शल्कासंबंधी नवीन नियमांमुळ कार्यक्रमांच्या प्रसारणावर कोणताही परिणाम होणार नाही असं दुरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायनं स्पष्ट केलं आहे

राज्य सरकारच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद यांच्या संय्क्त विद्यमानं नाशिक ग्रंथोत्सवचा आज प्रारंभ करण्यात आला नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते या उत्सवाचं उदघाटन करण्यात आलं

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान मेलबर्न इथं सुरू असलेल्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलिया संघाच्या नाबाद आठ धावा झाल्या होत्या

उभय देशांच्या संघांदरम्यान चार सामन्यांची साखळी मालिका खेळण्यात येत असून दोन्ही देशांनी एक एक अशी बरोबरी साधली आहे